मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा टाळेबंदीमुळे अमेरिकेत अडकले असून ते द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेणार आहेत कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटामुळे या निवडणुका निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्या होत्या

राज्यातली अनिश्चितता दर करण्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असं राज्यपालांनी निवडणूक आयोगला लिहीलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारनं टाळेबंदीत अनेक शिथिलता दिल्या आहेत या दिशानिर्देशान्सार विधान परीषदेची निवडणूक घेता येऊ शकेल असं त्यांनी य पत्रात म्हटलं आहे

नऊ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळानं ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी असा निर्णय घेतला होता आणि तसा ठराव राज्यपाल कोश्यारी यांना पाठवला होता त्यांनंतर पुन्हा अलीकडेच मंत्रिमंडळानं या ठरावाचा पुनरुच्चार केला दरम्यान काल शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपनेते आमदार मिलिंद नार्वेकर यांनी काल राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली मात्र त्यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही

शहरात काल आढळलेले रुग्ण हे किल्लेअर्क जयभीमनगर आसेफिया कॉलनी नूर कॉलनी कैलाश नगर चिकलठाणा सावरकर नगर बेगमप्रा संजय नगर खडकेश्वर स्काय सिटी बीड बायपास रोड रोहिदास नगर नारेगाव अजिज कॉलनी रोशनगेट या परिसरातले आहेत काल आढळलेल्या रूग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय घाटी आणि जिल्हा रूग्णालयातल्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे

दरम्यान शहरात कोरोना विषाणू बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता शहरातही संचारबंदी अधिक कडक करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते महापालिकेनं राबवलेल्या चाचणीच्या यंत्रणेचं त्यांनी यावेळी कौतुक केलं या बाधितांपैकी एक जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत वॉडेबॉय म्हणून कार्यरत असून तो जालना इथला आहे त्याने चार दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांना जालना इथं सोडलं होतं त्यामुळे त्याच्या जालना इथं राहत असलेल्या आठ नातेवाईकांना जालन्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मंठा चौफ़ली परिसरातला साईनाथनगर शाकुंतलनगर हा परिसर जिल्हा प्रशासनानं पूर्णपणे बंदिस्त केला आहे दरम्यान औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं शहरातला जुना आणि नवा मोढा आजपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

या तीन दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर निजँतूक करण्यात येणार असून दुकानांचे मालक कर्मचारी आणि हमाल बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं

तिसऱ्या अबचलनगर इथल्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत

बाधित महिलेने परभणीत उपचार घेतलेल्या रुग्णालयातल्या तीस जणांचंही विलगीकरण करण्यात आलं आहे हिंगोली शहरात काल नवीन चार जण बाधित असल्याचं आढळलं आहे यात राज्य राखीव पोलीस दलातले तीन जवान तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोना विषाणू बाधित जवानाच्या संपर्कातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे

यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसंच मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार आहे सर्व यंत्रणांनी जबाबदारीने यासंदर्भात अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या अडकलेल्या व्यक्तींची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांनी समन्वयानं वाहतुकीचा निर्णय घ्यावा असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे अधिकृत पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही त्याचबरोबर कोविड आजाराची लक्षणं असल्यासही वाहत्कीची परवानगी दिली जाणार नाही इतर राज्यांतून येणाऱ्या सर्वांना चौदा दिवसांचा विलगीकरण अवधी पाळावा लागेल आदी बाबी या कार्यपद्धतीत स्पष्ट करण्यात आल्या आहेत या कार्यपद्धती बाबत अधिक माहिती देताना ग्रहमंत्री अनिल देशमुख म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर काल राज्य शासनानं याबाबतचे आदेश जारी केले

रुग्णांची तपासणी त्याला अन्यत्र हलवणं दाखल करून घेणं आणि घरी सोडणं याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी असंही या आदेशात म्हटलं आहे

अनेक खासगी दवाखाने तसंच सुश्रषा गृहांकड्रन रुग्णांना निदान तसंच उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले जे दवाखाने रुग्णांना उपचार नाकारतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे दोन मे नंतर याबाबतचे आदेश लागू होणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची प्नर्रचना अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदत कर्जात रुपांतर कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवण पीक कजांचा व्याजदर शून्य टक्के करावा असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली टाळेबंदी संपल्यानंतर बेरोजगारी आणि कृशल मनृष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे अन्य जिल्ह्यातही पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हे ध्वजारोहण करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलं आहेत

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले औरंगाबाद रेड झोनमध्ये गेल्यामुळे औरंगाबादहन जालन्यात येणारी पूर्ण वाहतुक बंद करण्यात आली असून अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहूनच काम करण्यास सांगितलं आहे

हिंदी चित्रपट सुष्टीतले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कपूर कुटुंबातल्या सदस्यांसह उद्योजक अनिल अंबानी अभिनेता अभिषेक बच्चन सैफ अली खान तसंच चित्रपटसृष्टीतल्या मोजक्या कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप दिला

कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ते गेल्या सप्टेंबर महिन्यातच अमेरिकेतून भारतात परतले होते

ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कप्र यांच्या निधनाबद्दल दख व्यक्त केलं आहे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले ऋषी कप्र यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं न्कसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सुष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक द्वा निखळला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसीनं विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठांना दिल्या असून त्याअनुषंगानं स्थापन केलेल्या कुलगुरुंच्या समितीची आज बैठक होणार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली सिंधुदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते पत्रकारांशी बोलत होते या बैठकीपाठोपाठ उद्या होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं

काल त्यांनी आपला धनादेश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला

सोनपेठ इथं सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी तालुक्यातल्या गरजू लाभार्थ्यांना अन्न धान्याच्या किटचं वाटप केलं तसंच भारतीय जनता पक्षाचे परभणी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांनी सोनपेठच्या ग्रामीण रुग्नालयास भेट देऊन डॉक्टरांसाठी दोन स्व संरक्षण किटचं वाटप केलं

नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केलं आहे

लातूर शहराच्या प्रवेश सीमांवर केली जाणारी कारवाई योग्य पद्धतीनं राबवली जावी याकरता लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी काल स्वत पाहणी करून पोलिस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं

याएपद्वारे स्वतच्या प्रकृतीबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक योग्य आणि खरी माहिती दररोज भरावी यामुळे स्वतच्या आरोग्याबरोबर इतरांच्याही आरोग्याची योग्य वेळी दखल घेतली जाईल त्याबरोबर तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या

त्यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातल्या पाच हजार द्ध उत्पादक शेतकऱ्यांना या कल्सटरचा फायदा होत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक औरंगाबाद इथं घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत बी बियाणे खताच्या विक्री प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

औरंगाबाद इथं काल झालेल्या यासंदर्भातल्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हा प्रस्ताव मांडला होता कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीमध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता पड्र देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली

यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते बियाणे शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत तसंच महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरबाबत बऱ्याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या

बाजार समितीचे सभापती ललितक्मार शहा यांनी ही माहिती दिली

तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव तसंच सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहात होते

जैस्वाल यांनी महासंचालकांचं बोधचिन्ह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र काल प्रदान केलं औरंगाबादच्या हर्सुल तलावात काल दोन मुलांचा तलावात पडून मृत्यू झाला हर्सुल परिसरातल्या जहाँगीर कॉलनीत राहणारे अरबाज अजीज शहा आणि रियान सय्यद अनवर अशी मृतांची नावं आहेत